प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये केवाडिया इथं स्टॅच् ऑफ युनिटी इथं जाऊन वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली मुंबईत मरिन ड्राइव्ह इथं राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी एकता दौड ला हिरवा झेंडा दाखवला राज्यात ठिकठिकाणी झालेल्या एकता दौड मध्ये लोक उत्साहानं सहभागी झाले पालघर मध्ये एकतेची शपथ देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या दौडला सुरवात केली कोल्हापुरात दसरा चौक ते शिवाजी स्टेडियमपर्यंत दौडचं आयोजन केलं गेलं राज्यातल्या सर्व जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारानं या दौडचं आयोजन केलं होत सम्पूर्ण राज्यात पहाटेपासून या दौड मध्ये सामील होण्यासाठी लोकानीं गर्दी केली होती

नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये अद्याप कोणताही तोङगा दृष्टीपथात नसून आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची विधिमंडळ पक्षाचा गटनेता निवडण्यासाठी मुंबईत बैठक होत आहे तर आगामी सरकारमधला सहभाग आणि सत्तावाटप याबाबत सेना भाजप महायूतीतल्या मित्रपक्षांची बैठकही आज सकाळी अकरा वाजता मुंबईत होणार आहे

राजकीय संदेशांचा प्रसार स्वतःच्या प्रयत्नांनी करायचा असतो ही प्रसिद्धी विकत घ्यायची नसते असं ट्वीटरनं म्हटलं आहे ट्वीटरचा प्रतिस्पर्धी असलेल्या फेसबुकनं अलीकडेच राजकीय जाहिरातींवर बंदीची शक्यता फेटाळली आहे